मोदी दीनदयाळ उपाध्याय जयंती अलीकडच्या काळात केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयक आणि कामगारांसाठीच्या कायद्यांमुळे शेतकरी आणि कामगारांची अनावश्यक कायद्यांच्या जाळ्यातून सुटका होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आधुनिक भारताच्या विकासासाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांनी केलेल्या मूलभूत चिंतनाच्या आधारे मांडलेल्या विचारांना अनुकूल असेच निर्णय सरकारने गेल्या काही महिन्यात घेतले आहेत असही पंतप्रधनांनी म्हटल आहे जनसंघाचे संस्थापक पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी दूर्दृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते गरिबी आणि बेरोजगारीच्या नावावर स्वातंत्र्यानंतर बऱ्याच घोषणा झाल्या मात्र त्याबाबत काहीच कृती झाली नव्हती अशी टीका करून शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या कल्याणासाठी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांना सरकारने प्रत्यक्ष्यात कसे आणले हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावं अशी अपेक्षाही त्यांनी केली

वेंकय्या नायडू यांनीही पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे उपाध्याय हे थोर विचारवंत महान नेता होते त्यांची सर्वसमावेशक मानवता आणि अंत्योदयाची संकल्पना आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचं नायडू यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे बिहार निवडणका केंद्रीय निवडणूक आयोगान आज बिहारच्या विधानसभा निवडणूकींची घोषणा केली

उमेदवारांना उमेदवारी अर्ज ऑनलाईन सादर करण्याची सोय असणार आहे निवडणुकीसाठी सामाजिक अंतर पाळण्याचे निकष काटेकोरपणे पाळण्यात येतील मतदारांसाठी थर्मल स्कॅनिंगची सुविधाही उपलब्ध केली असेल तसेच विलगीकरणात असलेल्या मतदारांसाठी अखेरच्या तासात मतदान करण्याची सोय करण्यात येणार आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारची निवडणूक पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी दाखल करण्यातआलेल्या सर्व याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालायान नकार दिला आणि या याचिका फेटाळून लावल्या

जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करणं आणि पर्यावरणप्रक सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणं यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं जावडेकर यांनी म्हटलं आहे फास्टर ऍडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चर ऑफ हायब्रीड अँड इलेक्ट्रीक व्हेइकल्स अर्थात फेम इंडिया योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत ही मंजूरी देण्यात आली आहे

भारतीय वैद्यकीय परिषदेची जागा हा आयोग घेणार असून हा आयोग वैद्यकीय शिक्षण आणि व्यवसाय यांच्यावरील सर्वोच्च नियामक यंत्रणा असेल वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात सुधारणा आणणाऱ्या या विधेयकाला गेल्या वर्षी राष्ट्रपतींची मंजूरी मिळाली होती

दररोज केल्या जाणाऱ्या चाचण्यांच्या सरासरीतही गेल्या दोन महिन्यात चौपट वाढ झाली आहे

चाचण्यांची संख्या वाढली असली तरी चाचण्यांचा निकाल पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण कमी होत आहे निधन आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार प्रसिद्ध पार्श्वगायक एस

बालसुब्रमण्यम यांचं निधन झालं आहे

यासंदर्भात अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे

या समित्यांकडून अग्नीशामक दल सर्व स्तरांवरील स्थानिक स्वराज्य संस्था कोणत्याही प्रकारचं शुल्क अथवा कर घेणार नाहीत असं ममता बॅनर्जी यांनी दुर्गा पूजा समन्वय बैठकीत सांगितलं

या समित्यांनी कोरोना संसर्गाबाबत आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला मुंबई उच्च न्यायालय कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळं न उघडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे सुरक्षित अंतराचा नियम कायम ठेवून प्रार्थनास्थळं सुरू करण्याची परवानगी मागणाऱ्या याचिकेवर काल सुनावणी झाली संसर्ग वाढत असल्याचं सांगत या याचिकेला राज्य सरकारनं विरोध केला होता न्यायालयानं सरकारचं म्हणणं मान्य करताना ग्रामीण भागातही कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करू इच्छित नाही असं स्पष्ट केलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार